्र्य्य पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ पेट्रोल एकोणसाठ पैशांनी तर डिझेल प्रतिलीटर अठ्ठावन्न पैशांनी महाग ः ् नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण राज्यभरात सक्रीय होण्याची चिन्हं कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ्र्य्य मराठवाड्यात अनेक भागात मुसळधार पाऊस नांदेड जालना आणि हिंगोली जिल्ह्यात वीज पडून एकूण चौघा जणांचा मृत्यू आणि श्र्श्श ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी आणि औरंगाबादचे साहित्यिक भटक्या कार के

खासगी प्रयोगशाळांमधे आता चाचणीसाठी दोन हजार दोनशे रुपये शुल्क आकारलं जाणार आहे याआधी हे शुल्क चार हजार पाचशे रुपये होतं या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते म्हणाले

या अंतर्गत येत्या ब्धवारी सतरा तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी पंतप्रधान चर्चा करणार आहेत

ग्रामीण भागात सर्वाधिक सहा रुग्ण फुलंब्री इथल्या फतेहमैदानचे आहेत पंढरपूरमधल्या गणेश नगर इथं दोन तर गंगापूरमधल्या फतियाबाद शिवराई तसंच वैजापूर आणि तुर्काबाद इथं प्रत्येकी एक रुग्ण काल आढळला आहे

यापैकी चौदाशे रुग्ण बरे झाले आहेत

जालना शहरातल्या काद्राबाद भागातले सहा तर इतर भागातले सात राज्य राखीव दलाचे चार पोलीस कर्मचारी बदनापूर तालुक्यातल्या भराडखेडा इथले चार तर अंबड तालुक्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

तर काल आठ रुग्ण बरे झाल्यान त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

खाडगाव रोड इथं तीन भुसार लाईन आणि शावली मोहल्ला इथं प्रत्येकी एक बाभळगाव इथं दोन पाखरसावंगी इथं एक आणि उदगीर इथं पाच रुग्ण आढळले आहेत

यात परंडा इथले दोन तर भूम इथला एक रुग्ण आहे

तर जिल्हा शासकीय रुग्णालयातून काल एका रुग्णाला बरा झाल्यानं घरी सोडण्यास आलं हिंगोली जिल्ह्यात काल आणखी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला

तर काल जिल्ह्यात तीन रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

कोरोना विषाणूच्या प्रादर्भावामुळे बीड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी स्वतःचं विलगीकरण करून घेतलं आहे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे त्यांच्यासोबत काम केलेलं असल्यानं पोलिस अधिक्षकांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

यामध्ये अहमदनगरचे तीन शेवगाव संगमनेर पाथर्डी इथले प्रत्येकी दोन आणि राहाता इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे जिल्ह्यात आतापर्यंत एकशे श्यहाण्णव रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाल्याची माहिती समन्वयक अधिकारी डॉ बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे

राजेंद्र शिंगणे यांनी काल पाहणी केली शहरातल्या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे अत्याध्निकीकरण केलेल्या या रुग्णालयात मुंबईच्या टाटा ट्रस्ट तर्फे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत

पेट्रोलचा दर प्रतिलीटर एकोणसाठ पैशांनी तर डिझेलचा दर प्रतिलीटर अठ्ठावन्न पैशांनी वाढला आहे

नुकसानग्रस्तांच्या वतीनं त्यांनी या संदर्भातल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना यावेळी सादर केलं कोकणातल्या चक्रीवादळग्रस्तांना सरकारची अद्याप एक रुपयाचीही मदत पोहोचली नसून या नुकसानग्रस्तांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे त्यांना मदत करण्याबाबत सरकारचं अस्तित्व कुठेही दिसत नाही हे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्याचं फडणवीस यांनी या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं दरम्यान निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्यात झालेल्या नुकसानीची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल पहाणी केली त्यांनी नागाव इथल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

यामुळे कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे काल मोसमी पावसाची कोकणातलं हर्णे बंदर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर मराठवाड्यात औरंगाबाद आणि विदर्भात गोंदियापर्यंत आगेकूच झाली अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे

नांदेड जालना आणि हिंगोली जिल्ह्यात वीज पडून एकूण चौघा जणांचा मृत्यू झाला औरंगाबाद शहरासह परिसरात काल रात्री ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला शहरातल्या सखल भागात पाणी साचलं

परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहरात काल मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचलं हिंगोली जिल्ह्यातल्या सवणा नरसी नामदेव भागातही काल मुसळधार पाऊस झाला

शेतात काम करत असताना पाऊस सुरु झाल्यानं हा तरुण झाडाखाली थांबला होता त्यावेळी ही दुर्घटना घडली

जालना शहरासह तालुक्यातल्या बहुतांश भागात काल सायंकाळी पाऊस झाला अंबड बदनापूर परतूर या तालुक्यातही पावसानं समाधानकारक हजेरी लावली अंबड तालुक्यात वडीगोद्री पिठोरी सिरसगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुराच्या अंगावर वीज पडून एक मजूर ठार झाला सुनिल मस्के असं या मजुराचं नाव आहे लातूर शहरासह ग्रामीण भागात तसंच बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पाऊस झाला

कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात हा घोषणा केली विद्यापीठाच्या वर्धापन दिनाला प्रत्येक विद्याशाखेतून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीस पुरस्कार दिले जातात वैद्यकीय शाखेतून डॉ अरुण महाले डॉ इंद्रप्रकाश गजभिये डॉ

मुखेडकर दन्त विद्याशाखेतून डॉ शरद कोकाटे आयुर्वेद विद्याशाखेतून वैद्य नारायण गांगल यांनाही या वर्षाचे जीवन गौरव प्रस्कार जाहीर झाले आहेत

ते काल उस्मानाबाद इथं वार्ताहतांशी बोलत होते

लातूर जिल्ह्यात चाकूर इथं खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या वर्षपूर्ती विकास कार्यपुस्तिकेचं घरोघर वाटप करण्याच्या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला पंतप्रधान मोदी यांनी एक वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्यांची आणि वर्षभराच्या कार्यकाळात सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती या प्रस्तिकेत असल्याचं शृंगारे यांनी यावेळी सांगितलं

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे काल महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना यावेळी चेहरा संरक्षक साधन तसंच निर्जंतुकीकरण औषधाचं वाटप करण्यात आलं

दयानंद विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं औद्योगिक वसाहत परिसरातल्या बालगृहातल्या बालकांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं

जिल्हयात कोरोना विषाणूच्या प्रार्द्भावामुळे उद्योगांना झळ पोहचली आहे हे उद्योग पूर्ववत सुरू करण्याबरोबरच अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिली देशाचे सर्वात वयोवद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं काल पहाटे मुंबईत निधन झालं ते शंभर वर्षांचे होते

विजय मर्चंट यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या संघातून ते खेळले होते व्यवसायानं सनदी लेखापाल असलेल्या रायजींचा क्रिकेट इतिहासाचा अभ्यास होता त्यांच्या निधनाबद्दल सचिन तेंडुलकरनं दःख व्यक्त केलं आहे

पारंपरिक संगीत नाटकांपासून आनंद कोंडी कौंतेय सीमेवरून परत जा गाठ आहे माझ्याशी संभूसाची चाळ दिवसेंदिवस अशा अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या

कृषी खात्यातून निवृत्त झालेले गिर्हे यांना भटक्या गोपाळ समाज परंपरा आणि इतिहास या प्स्तकांमुळे नावलौकीक मिळाला भटक्यांचे भावविश्व या मासिकाचे ते संपादक होते

सध्या महाराष्ट्र राज्य भटके विम्क्त संघर्ष समितीचे ते अध्यक्ष होते

याअंतर्गत परिसरातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे हजारो तरुणांनी ऑनलाइन नोंदणी करून या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे पुण्यातल्या नामांकित कंपनीनं काल यापैकी काही तरुणांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या उरलेल्या सर्व नोंदणीधारक तरूणांची मुलाखत टप्प्या टप्प्याने घेण्यात येणार आहे औरंगाबाद नजिकच्या वाळूज औद्योगिक वसाहतीमधे स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करावं अशी मागणी उद्योजकांतर्फे करण्यात आली आहे उद्योजकांच्या संघटनेनं काल या मागणीचं निवेदन औरंगाबादचे पालकमंत्री तसंच उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांना दिलं

स्थायी समितीच्या बैठकीत काल हा ठराव मंजूर झाला सभापती दीपक मठपती यांनी ही माहिती दिली याच कालावधीसाठी महापालिकेचे भाडेकरू असलेल्या व्यावसायिकाचं भाडंही माफ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असल्याचं मठपती यांनी सांगितलं

प्रवेश पंधरवाडा राबवण्याची कारवाई शालेयस्तरावर त्वरीत करावी असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत स्थलांतरीत कामगारांच्या पाल्यांना सुद्धा शाळेत प्रवेश द्यावा असं पृथ्वीराज बी पी यांनी सांगितलं आहे

हे मासे कशामुळे मेले याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्यासह प्रदुषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल गोदावरी नदी काठाला भेट देऊन पाहणी केली दोन जेसीबी तीन टेम्पोच्या मदतीनं मृत मासे उचलण्यात आले पश्वैधकीय अधिकाऱ्यांना माशांचं शवछेदन करून मृत्यूचं कारण तपासण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत विषबाधा करुन माशांना मारलं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

शेतकर्यानी शेतिमाल बाजार समितिच्या आवारात विक्रिस घेउन यावं बाजार आवारातल्या सर्व घटकांनी नोंद घेउन बाजार समितिला सहकार्य करावं असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापति ललितकुमार शहा यानी केलं आहे

शहरातल्या कालाबावर आणि मासून कॉलनी या भागात ही कारवाई करण्यात आली याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई करत पोलिसांनी तीन ब्रास वाळूसह टिप्पर जप्त केला संबंधितांवर पोलिसांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

या आधी जिल्हा या योजनेत समाविष्ट नव्हता त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा समाविष्ट करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे

परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात हँड सॅनिटायझर डिस्पेन्सरचं उद्घाटन काल न्यायमूर्ती बी डी गोरे यांच्या हस्ते झालं